शेतकरी आणि मच्छीमारांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन बांधकाम तंत्रज्ञान विषयक प्रदर्शन आणि परिषदेचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते

भारतीय हवाई सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना काल पाकिस्ताननं अटारी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवल्यावर ते रात्री नवी दिल्ली इथं पोहचले अभिनंदन यांना रीतसर भारतात पाठवण्यात आलं आणि ते मायदेशी आले याबद्दल आंनद व्यक्त करणारी प्रतिक्रिया हवाई दलाचे एयर वाईस मार्शंल आर जी कपूर यांनी दिली अभिनंदन यांनी दाखवलेल्या असीम धैर्याबद्दल देशाला अभिमान आहे असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मायदेशी परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचं स्वागत केलं अनेक नेत्यांनीही अभिनंदन यांचा करारी बाणा आणि धैर्य याबद्दल प्रशंसा केली आणि त्यांचं स्वागत केलं या विंग कमांडरचा निर्धार आणि जिद्दीची संपूर्ण देश प्रशंसा करत आहे आणि देशातल्या युवकांसाठी ते प्रेरणास्रोत आहेत असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट केलं आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह रवीशंकर प्रसाद आणि स्मृती इराणी यांनी देखील या वैमानिकाच्या धैर्याचं कौतुक केलं आहे भारतीय हवाई दल आणि देशाविषयी अतुलनीय प्रेम आणि समपित वृत्तीनं यापुढेही ते सेवा करत राहतील असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे अभिनंदन यांचा बाणेदारपणा निर्धार आणि धैर्य यामुळे देशवासीयांना त्यांचा अभिमान वाटत आहे असं कप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दाखवलेला कणखरपणा आणि जिद्द यांचा अभिमान वाटत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी देखील अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे

बॉम्बहल्ल्यांच्या भीतीने झुलास आणि सोलात्री बेहरा परिसरातले रहिवासी गाव सोडून जात आहेत

भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जात आहे

या चकमकीच्या वेळी एक तरुण नागरीकही मरण पावला दहशतवादा विरुद्धच्या लढाईत भारताला साथ देण्याचा पुनरुच्चार फ्रान्सने केला आहे फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ येव ड्रायन यांनी भारत पाकिस्तान दरम्यान तणाव निवळत असल्याचं स्वागत केलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रमुखपदाचा कार्यभार फ्रान्सने काल स्वीकारला या नात्यानं पुलवामा हल्ल्याला जबाबदार असणा यांना चाप लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आब्बासन फ्रान्सने दिलं आहे दरम्यान अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्सनं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत नव्यानं मांडला आहे देशात आगामी सार्वत्रिक निवडणूका वेळेवर घेतल्या जातील असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं आहे उत्तरप्रदेशमधे निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल लखनौ इथं बोलत होते देशात मुक्त आणि निर्भय वातावरणात शांततामय रीत्या निवडणूका घ्यायला निवडणूक आयोग वचनबद्ध आहे असं ते म्हणाले उत्तरप्रदेशातल्या सर्व मतदानकेंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्रांचाच वापर केला जाईल असं त्यांनी सांगितलं आयोगाच्या अधिसूचनेनुसार निवडणूकीला उभ्या असणा या उमेदवाराला आता देशातल्या मालमत्तेसह त्यांच्या परदेशातल्या मालमत्तेची माहिती देणं बंधनकारक आहे तसंच मतदारांना निवडणूकीशी संबंधित कोणतीही तक्रार सी व्हिजिल एपवर दाखल करता येऊ शकेल असं अरोरा म्हणाले शेतकरी मच्छिमारांच्या कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं काल जाहीर सभेत ते बोलत होते मछिमारांच्या कल्याणासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची तरतूद करुन वेगळा विभाग सरकारनं सुरु केला असून मासेमारीसाठी उपयुक्त उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधांकरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे दक्षिण तटवर्ती रेल्वे विभाग सुरु करण्याची प्रलंबित मागणीही पूर्ण केली असल्याचं मोदी यांनी सांगितलं

भारतीय वातावरणात बांधकामासाठी अनुकूल नावीन्यपूर्ण आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त अशा तंत्रज्ञानाची निवड करण्यासाठी या परिषदेत विचारमंथन होणार आहे या दोन दिवसीय परिषदेत बांधकाम क्षेत्रातले तंत्रज्ञान निर्माते संशोधक स्टार्ट अप्स विकासक बांधकाम शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि इतर तज्ञ सहभागी होणार आहेत या क्षेत्रातल्या संबंधितांना परस्पर सहकार्याची नवी दालनं खुली करून देणं आणि बाजारातल्या विविध उत्पादनांच्या निर्मितीबाबतच्या नवनव्या कल्पनांची देवाणघेवाण करणं हा या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश आहे या परिषेदत जे तंत्रज्ञान आणि संकल्पनांची निवड होईल त्यांना भविष्यात गुजरात झारखंड मध्य प्रदेश तामिळनाडू त्रिपुरा आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक हजार बांधकाम प्रकल्पांच्या निर्मितीसाठी निमंत्रित केलं जाणार आहे

देशापुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानातल्या नवनवीन अविष्कारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आतापर्यंत अशाप्रकारच्या दोन स्पर्धा घेतल्या आहेत

या नियाजित प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा आहे पायाभूत सेवासुविधांसाठी देऊ केलेली आशियाई विकास बँकेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी रक्कम आहे पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीत आसाम लवकरच एक जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयाला येईल असं केंद्रीय पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे आसाममधल्या सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या विकासकार्यांचं लोकार्पण काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते गुवाहाटी इथं बोलत होते केंद्रसरकारच्या पूर्वेकडील राज्यांसाठीच्या धोरणानुसार आसाममधून म्यानमा भूतान बांगलादेश आणि आम्नेय आशियाई देशांना पेट्रोल आणि डिझेलची निर्यात केली जाईल असं ते म्हणाले गुवाहाटीमध्ये तेल वस्तुसंग्रहालय उभारलं जाईल असं आशासन त्यांनी दिलं

त्याआधीच्या महिन्यात हे करसंकलन एक लाख कोटी रुपये होतं

प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या वार्षिक सहा हजार रुपये रकमेचा पहिला हप्ता देशातल्या एक कोटीहून जास्त शेतकऱ्यांना मिळाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे

ते काल तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केल्यावर बोलत होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या काँप्रेसच्या घोषणेवर त्यांनी टीका केली काँप्रेस पक्ष केवळ निवडणुकांच्या काळातच अशा घोषणा करतो आणि निवडक लोकांनाच त्यांचा फायदा होतो असं ते म्हणाले

या हल्ल्यात कोणीही अमेरिकी सैनिक मारला गेला नाही असं अमेरिकेच्या अधिका यानं स्पष्ट केलं